शाळाबाह्य मुलींच्या प्रक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र प्रस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना आता राबविण्यात येणार आहे केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्हीमध्ये समन्वय साधून त्या राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ होणार आहेत असर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्यातल्या प्रथम या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या असर या शैक्षणिक अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं गेल्या चार वर्षात राज्यातील शैक्षणिक परिस्थिती सुधारली असून खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांनी उत्तम कामगिरी केल्याचं या अहवालात म्हटलं आहे

तसंच शाळांमधील वीज पाणी शौचालय यासारख्या सुविधांत वाढ झाली असल्याचही अहवालात म्हटलं आहे गेल्या चार वर्षात राज्यात सुरु करण्यात आलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाये सकारात्मक कार्यक्रम आणि शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचं हे यश आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं

विमानतळ प्राधिकरण भारतीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि फिक्कीनं आयोजित केलेल्या या परीषदेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं भारतामध्ये विमान वाहतूक क्षेत्राची झपाट्यानं वाढ होत असून या क्षेत्रातील सर्व संबंधितांनी एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे असं ते म्हणाले दुष्काळ वॉररूम राज्यातील दृष्काळाची तीव्रता पाहता जिल्हा स्तर विभागीय स्तर आणि राज्यस्तरावरील अर्धवट असलेल्या पाणीपूरवठा योजनांना तत्काळ मंजुरी देण्याचे निर्देश महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिले राज्यातील दृष्काळी परिस्थितीच्या अनृष्णान गठित केलेल्या समितीच्या बैठकीत महसुलमत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला दृष्काळी परिस्थितीचा आढावा आणि नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉररुम सुरु करावं अश्या त्यांनी सूचना दिल्या

त्यादुष्टीनं वारकरी आणि किर्तनकारांची कार्यशाळा घेऊन त्यांना स्वच्छतेचं प्रबोधन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे ऐकूया या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती

राज्याच्या ग्रामिण भागातील जनतेवर वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा राज्यावर मोठा प्रभाव आहे हे लक्षात घेऊन महसुली गावामध्ये प्रवचनकार प्रत्यक्ष पोहचून आपल्या प्रवचानाद्वारे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच स्वच्छतेविषयी प्रबोधन करणार आहेत शाधत स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता स्वच्छता सुविधांची देखभाल दुरुस्ती सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन ओल्या सुक्या कचऱ्याचं वर्गिकरण शौचालयाचा नियमित वापर प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश असेल

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बंगळूर एसआयटीने संशयित अमित दिगवेकरला अटक केली होती

त्यानंतर त्याला काल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं

यात्रेसाठी प्रशासन आणि देवस्थानानं योग्य ती व्यवस्था केली आहे

निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्लेक्षराचा दरवर्षी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर साखरपा इथल्या गिरीजादेवीशी लिंगायत विवाहशास्त्रानुसार पारंपरिक पद्धतीनं विवाह होतो त्याला कल्याणविधी असं म्हटलं जातं त्यानिमित्तानं यावर्षीही भरलेल्या यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते अंत्यसंस्कार कॉप्रेसचे जेष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल सांगली जिल्ह्यात कोकरूड या त्यांच्या मुळ गावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शिवाजीराव देशमुख यांचं सोमवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं

देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे

त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं क्रिकेट अॅडलेड इथं काल झालेल्या मर्यादित षटकांच्या दूसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला

चार गडी गमावून भारतानं ते लक्ष्य साध्य केलं

भारोत्तोलनात स्नेहल भोंगळे आणि अबिनी मळगे यांनी सुवर्ण पदक जिंकलं जलतरणत महाराष्ट्राच्या करीना शांकता आणि ज्योती पाटीह यांनी सुवर्ण पदक पटकवलं देविका घोरपडे आणि लक्ष्मी पाटील यांनी मुष्टीयुद्धातील उपांत्यफेरीत स्थान मिळवत पदक निश्वित केलं तर बास्केट बॉलमध्येही महाराष्ट्राने उत्तरप्रदेश संघावर अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला पदकतालिकेत महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली द्वितीय तर हरियाना तृतीय स्थानावार आहे हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यातलं हवामान कोरडं राहिल